मध्यप्रदेशातल्या पावसानं महाराष्ट्रातलं भंडारा शहर जलमय आता सविस्तर बातम्या मन की बात मुलांना उत्तम पोषण आणि शिक्षण देऊन आपण उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणी वरील मन की बात कार्यक्रमात नगिरिकांशी संवाद साधताना केलं

गणेशोत्सवाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत देशात साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांमधून नागरिक दाखवत असलेल्या संयम जबाबदारी पर्यावरणाशी नातं कृषी संस्कृतीचा गौरव अश्या विविध भावना अभूतपूर्व असल्याचं ते म्हणाले आजच्या मन की बात मध्ये त्यांनी बालमित्रांचा मोठा विचार केला लहान मुलांसाठी सर्जनशीलतेला चालना देणारी पर्यावरणपूरक भारतीय खेळणी तयार करून देशाला खेळण्यांच्या उत्पादनाचं एक मोठं केंद्र बनवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं

या मध्ये विविध क्षेत्रांतले अनेक अभिनव एप निवडले आहेत त्यांची माहिती घेऊन असेच आणखी प्रयोग करण्यासाठी पुढे या असं आवाहनही त्यांनी केलं सप्टेंबर महिना देशभर पोषण महिना म्हणून साजरा केला जाणार आहे

ग्जरातमधल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ एक अनोखं पोषण उद्यान तयार करण्यात आलं आहे कोरोना संकटानंतर ते खुलं होईल ते अवश्य बघा असं मोदी यांनी सांगितलं देशसंरक्षणात अनेक श्वानांनी दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांनी गौरव केला बीड पोलिसांना तपासात मदत करणारा रॉकी हा श्वान पोलिसांनी त्याला दिलेला भावपूर्ण निरोप याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

दिल्ली तामिळनाडू बिहार हरयाणा गुजरात आसाम

जगातील हा सर्वांत कमी मृत्यूदर आहे आसाम केरळ बिहार ओडिशा तेलंगण त्रिपुरा आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मृत्यूदर केवळ एक टक्का आहे

काल सक्तवसूली संचालनालयानं या कंपन्यांच्या दिल्ली ग्रंडगाव मुंबई आणि प्ण्यातल्या नोंदणीकृत कार्यालयांसह संचालक आणि सनदी लेखापालांच्या कार्यालयांवरही छापे घातले काही भारतीय सनदी लेखापालांच्या मदतीनं चीनी नागरिकांनी अनेक भारतीय कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं यासंदर्भातल्या चौकशीत आढळून आलं आहे आर्थिक अफरातफर कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली

या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती त्यांच्या चौकशी नंतर भारतीय सनदी लेखापालांच्या मदतीनं काही चीनी नागरीकांनी भारतात अनेक कंपन्या स्थापन केल्याचं उघड झालं सुरुवातीला भारतीय संचालकांच्या नावांनी कंपनी सुरू केली जात असे त्यानंतर चीनी नागरिक भारतात येऊन त्या कंपनीचे संचालक बनत असत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सरावासाठी करावी लागणारी वाहतूक आदी बाबींमधील अडचणींचा विचार करून भारतानं या सरावात सहभागी न होण्याचा निर्णय भारतानं घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे या निर्णयाची कल्पना रशियाला देण्यात आल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे

ट्रम्प वादळ अमेरिकेतील ल्यूसियाना आणि टेक्सास राज्यांना लॉरा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल या भागांना भेट देऊन या चक्रीवादळाम्ळं झालेल्या नुकसानाची पाहणी केली

अनेक घरं पडली असून अनेक ठिकाणी वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला आहे

कटनी जिल्ह्यातील एका गावात घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात चार मुलांचा बळी गेला आहे मृतांच्या वारसांना राज्य सरकारनं चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मदत आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाची हेलिकॉप्टर्स तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही कार्यरत आहेत

पूर भंडारा मध्यप्रदेश आणि गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन महाराष्ट्रातील भंडारा शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे तर भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर्द धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गडचिरोली जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आला आहे राष्ट्रीय महामार्ग सहावर पाणी आल्यानं भंडारा आणि नागपूरचा संपर्क तुटला आहे

पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या दाखल झाल्या आहेत

या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत

टूर दे फ्रांस जागतिक स्तरावरील प्रसिद्ध सायकल स्पर्धा टूर दी फ्रांसला काल फ्रांसमधील नीस शहरातून सुरुवात झाली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा दोन महिने उशिरा घेण्यात आली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार